आपलं अपहरण आणि छळ झाल्याचा आरोप पुरोहितनं केला असून याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी या अर्जात केली आहे या टप्प्यावर या अर्जाची सुनावणी केली तर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यावर त्याचा परिणाम होईल त्यामुळे अर्जदारानं याबाबतीत कनिष्ठ न्यायालयात जावं असं न्यायालयानं सांगितलं राष्ट्रवादी काँप्रेसचे माजी विधानपरिषद सदस्य आणि राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश लेबर सेलचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी राष्ट्वादीच्या सदस्यपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठविला आहे नरेंद्र पाटलांची नुकतीच आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे लवकरच ते भाजपात प्रवेश करणार आहेत राष्ट्रवादी कॉंप्रेसचेमध्ये असताना आपण दिलेले सहकार्य आणि पाठबळाबद्दल मी आभारी आहे असं त्यांनी शरद पवारांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे

रायगडचे पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांनी आज वृत्तसंस्थेला ही माहिती दिली

बेकायदेशिररित्या मासेमारी करण्यासाठी ही स्फोटकं वापरली जात असावीत असं त्यांनी सांगितलं अलिकडेच अरबी समुद्रात काही मच्छिमार जखमी झाले होते त्याप्रकरणाचा तपास करत असताना काझी आणि त्याला साहित्य पुरवणा या व्यक्तीचं नाव पुढं आलं त्यानुसार छापा टाकून या दोघांना अटक केल्याचं पारसकर यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यातल्या देवळा चांदवड राज्य महामार्गावर भावडबारी घाटात आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात पाचजण ठार आणि बाराजण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा धिले माजी आमदार जेष्ठ विधिज्ञ वासूदेवराव आनंदराव देशमुख यांच आज पहाटे निधन झालं

परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव या सर्वात मोठ्या सिंचन प्रकल्पासह तालुक्यात अनेक सिंचन प्रकल्प दळणवळण तसच शिक्षणाच्या सोयीसुविधा उभारण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला

प्रयोगशाळेत त्यांच्या चाचण्या केल्यानंतर हा आजार झाल्याचं सिद्ध झालं आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचा विवारा दिला आहे

सर्वेक्षणात या गंभीर आजाराचा एकही रूग्ण आढळून आला नाही मुंबईतल्या मलाड क्वें बॉम्बे टॉकिज परिसरात आज दुपारी एकच्या सुमाराला आग लागली

या आगीत जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं नांदेड येथून पूण्याला जाण्याकरता या महिन्यात चार विशेष गाड्या चालवण्याच्या निर्णय घेतला आहे